मुंबईच्या सीमा राव स्मृती मोरारका कल्पना सरोज सीमा मेहता अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपरे सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांना काल पुरस्कार देण्यात आला कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिला सशकीकरण व्हावं या उद्देशानं महिला आणि बाल विकास मंत्रालयानं कौशल्य विकास मंत्रालयाबरोबर एक महत्त्वपूर्ण करारही केला महिला दिन राज्यातही सर्वत्र काल महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचं ठाणे रत्नागिरी जालना धूळे पालघर गोंदिया नांदेड सातारा वाशीम जिल्ह्यांसह आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे आकाशवाणीच्या पूणे केंद्रातही यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयूर्वेदाचार्य डॉ श्रूती वैद्य आणि धनश्री उपेंद्र यांनी महिलांना मार्गदर्शन केलं लातूरच्या प्रभाग पाच मध्ये सॅनेटरी नॅपकिन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून प्रभागातल्या महिलांना ते अत्यल्प दरात घरपोच मिळणार आहे बीड मध्ये दिव्यांग महिलांसाठी उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आलं बुलडाण्यातही सार्वजनिक आरोग्य विभागानं दोन दिवस महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम राबवली अयोध्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ एम खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे या समितीला आठ आठवड्यात आपला संपूर्ण अहवाल सादर करायचा आहे याप्रकरणी एका आठवड्यात फैजाबाद धिं चर्चेला सुरुवात होईल राफेल राफेल करारा संबंधीची कागदपत्र चोरीला गेली नाहीत तर याचिकाकर्त्यांनी त्या गोपनीय कागदपत्रांची छायाप्रत वापरली असल्याचं महान्यायवादी के के वेणू गोपाल यांनी काल पी टी आय शी बोलताना स्पष्ट केलं या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले

राज्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना सुधारित स्वरुपात राबवली जाणार आहे दूध आणि कांद्यासाठीच्या अनुदान योजनेला मुदतवाढीसह आश्रमशाळा कायम विना अनुदानित शाळा आणि तंत्रशिक्षण संस्थांसाठीच्या निर्णयांचा काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात समावेश आहे

रिंगरोड नदी सुधार पाणीप्रवठा नगर रचना योजना आणि हायपरलूपच्या विकास कामासाठी यामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे कारंजा केंद्रानं सागरमाला योजनेंतर्गत राज्य सरकारला भरीव आर्थिक निधी दिला असून त्यातून बंदरांचं आणि रस्त्यांचं वेगानं आध्रनिकीकरण होत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते काल मुंबईत कारंजा बंदराच्या उद्वाटनप्रसंगी बोलत होते राज्यात नवीन बंदरे जेटी उभारली जात असून सागरी मार्ग राष्ट्रीय महामार्गाशी आणि रेल्वे जाळ्यांशी जोडला गेल्यानं दळणवळण जलद गतीनं होत आहे अस ते म्हणाले मोबाईल ऍप् आकाशवाणीचं मोबाईल ऍप कालपासून अधिक व्यापक झालं असून विविध माध्यमांतून जनहिताची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या सेवा या ऍपवर उपलब्ध आहेत त्याबाबतचा हा वृत्तांत आकाशवाणी वृत्त सेवेच्या मोबाईल ऍपवर आतापर्यंत केवळ आकाशवाणीच्याच विविध वाहिन्या होत्या आता दूरदर्शनच्या डी डि डिया आणि डी डी न्यूज या वाहिन्या त्यावर लाईव्ह बघता येतात या व्यतिरिक्त माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील माध्यमांचे ट्विटर आणि य् ट्यूब चलिही त्यावर आहेत सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील आकाशवाणीच्या वाहिन्या यावर उपलब्ध आहेत यातील मराठी वाहिनीवर या सकाळी सात दहाच्या बातमीपत्रासह सर्व मराठी बातमीपत्र थेट प्रसारित होतात बातमीपत्र प्रसारित झाल्यावर त्याचं ध्वनी मुद्रण ऐकण्याची सोयही त्यात आहे सह्याद्री वाहिनीच्या बातम्याही ऍपवरच्या व्हिडीओ गस्रीत असतात गुगल प्ले स्टोअरवर न्यूज ऑन एअर नावाचं हे ऍप मोफत उपलब्ध आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह विजयकुमार लडकत

रसायन आणि खत मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या औषध मूल्य निशिती प्राधिकरणानं काल हे निर्देश दिले

पणे रुग्णालय पुण्यातलं सूर्या सह्याद्री हे अद्ययावत रुग्णालय काल आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी समर्पित करण्यात आलं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नङ्डा यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे याच लोकार्पण केलं

राज्याये आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभं असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं हे राज्य शासनाचं कर्तव्यच असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे शहीद जवानांच्या वीरपत्नी वीरमाता यांना शेतीयोग्य जमिनीच वाटप काल त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दीपक म्हैसेकर पुणे जिल्हा परिषदेनं काल शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं

शहीद कृट्रंबांच्या समस्या सोडवण्यासाठी पूणे विभागातील सर्व जिल्हयांमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं जाणार असल्याचं विभागीय आयुक डॉ दीपक म्हेसेकर यांनी यावेळी सांगितलं

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री तसंच जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजूरी देण्यात आली

गुजरात मधल्या नागझरी जिल्या दगड खाणीसाठी ही स्फोटक पाठविली जात असल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आलं आहे याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे

स्फोटकं वापरून बंगला पाडण्यासाठी अलिबाग जिल्हा प्रशासनानं लोणेरे श्वल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घेतली

हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं आणि तापमान सरासरीच्या जवळपास राहील